आपल्याला स्वतःच्या आजारावर उपचार करण्यासाठी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात जाण्याची वेळ आल्यावर अशाप्रकारच स्पर स्पेशालिटी रूग्णालय स्थापन करण्याचा विचार आल्याच त्यांनी सांगितलं महाराष्ट्रासह मध्यप्रदेश छतीसगड या राज्यातील लोक मोठया संख्येनं नागप्रात उपचारासाठी येत असतात त्यांना नागप्रात सर्व वैद्यकीय स्विधा प्राप्त होण्यासाठी एम्सची आवश्यकता होती असेही ते म्हणाले शिवाय वैद्यकीय उपकरण निर्मितीसाठी देशात सहा ठिकाणी निर्मिती करण्याची योजना असून यात नागपूरातील मिहान इथं एक ठिकाण असेल विदर्भातील विविध भागात पसरलेला सिकलसेल आणि इतर आजारांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी एम्स सहकार्य करू शकेल तसंच हृदयरोग संदर्भातील बायपास सर्जरीसाठी म्ंबईला जावं लागत नसल्याचंही त्यांनी सांगितलं तरुण पिढीनं गतिहीन जीवनशैली सोडून द्यावी आणि निरोगी राहण्यासाठी नियमित शारीरिक व्यायाम करावा असं आवाहन उपराष्ट्रपती एम

कर्नाटकातल्या हुबळी इथं बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठानं आयोजित केलेल्या योग शिबिरात भाग घेतल्यानंतर ते आज बोलत होते लोकसंख्या शास्त्रीय लाभांश तेंव्हाच कळू शकतो जेव्हा य्वा सर्वांगीण दृष्ट्या निरोगी असतात असंही ते यावेळी म्हणाले योग हा देशाचा सर्वात मोठा वारसा आहे आणि जगाला दिलेली सर्वात गौरवशाली भेट असल्याचं त्यांनी यावेळी नम्द केलं रामदेव आणि पतंजली योगपीठ योग प्रशिक्षक आणि ग्रु हे योग आणि ध्यान लोकप्रिय करून देश निरोगी बनवण्यात मोठं योगदान देत असल्याचे गौरवोदगार उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले

मुंबईतून जुहू खार मालाड वरळी प्रभादेवीसोबतच पुणे अहमदनगरमध्न दिव्यांग स्पर्धकांचा उत्साहवर्धक सहभाग वाखाणण्याजोगा होता स्वातंत्र्यवीरांच्या विविध प्रसंगांवर आधारित आणि सामाजिक संदेश देत स्पर्धकांनी वैविध्यपूर्ण चित्रकला सादर चित्रे काढली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समाजक्रांतीतील दलितोद्धार क्रांतिकार्य त्यांच्या जीवनातील भारावलेले प्रसंग दहशतवाद्यांशी भारतीय सैनिकांची झूंज अवयव दान डिजिटल भारत वाहतूक नियम प्रग्रस्तांना मदत प्लास्टिक प्नर्वापर मैदानातून हरवली पाखऱे आदी विषयावर स्पर्धकांनी सर्जनशीलपणे चित्रे रेखाटली केरळमधल्या आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असून या रुग्णावर केरळमधल्याचं रुग्णालयात विशेष विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे हा रुग्ण अलिकडेच चीनमधून भारतात परतला होता दरम्यान चीनमधील भारतीयांना घेऊन येणारं द्सरं विमान देखील नवी दिल्लीमध्ये दाखल झालं आहे यामध्ये तिनशे तेवीस भारतीय नागरिकांचा समावेश आहे सात मालदिवी नागरिक देखील या विमानानं आले आहेत या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून प्ढचे चौदा दिवस हरियाणातल्या मानेसर इथल्या विशेष कक्षात निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत कोरोना विषाणू रोखण्याच्या ृष्टीनं केलेल्या तयारीची आढावा बैठक घेतली केंद्रीय अर्थसंकल्प ग्ंतवणूक कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला चालना देईल असा विश्वास व्यक्त करत उद्योग जगतानं अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे या अर्थसंकल्पात उद्योगाला अन्कूल अनेक योजना असल्याचं वाणिज्य आणि व्यापार महासंघाचे महासंचालक चंद्रजीत बघ्रर्जी यांनी म्हटलं आहे हा अर्थसंकल्प म्हणजे वैयक्तिक पातळीसह उदयोग आणि राष्ट्राला सक्षम करण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे असं फिक्कीनं म्हटलं आहे प्राप्तिकरात कपात झाल्यानं करदात्यांना दिलासा मिळाल्याचं फिक्कीच्या अध्यक्ष संगिता रेड्डी यांनी सांगितलं आहे तर हा अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन उभारी देईल असा विश्वास असोचेमचे उपाध्यक्ष विनीत अगरवाल यांनी म्हटलं आहे प्राप्तिकरात कपात केल्यानं जनतेच्या हातात अधिक पैसा येईल असं ते म्हणाले नाशिक येथील क्स्माग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना गोदावरी गौरव प्रस्कार देऊन गौरविण्यात येते यंदाच्या राष्ट्रीय स्तरावरील हा गोदावरी गौरव पुरस्कार सहा जणांना जाहीर करण्यात आला आहेत यात मणिप्री नृत्यांगना पद्मश्री दर्शना जव्हेरी शिल्पकलेसाठी सोलापूर येथील भगवान रामप्रे प्रख्यात क्स्ती प्रशिक्षक काका पवार ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळख मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत प्रसिध्द चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक सई परांजपे जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक माधव गाडगीळ या मान्यवरांचा समावेश आहे

दिवसा उन्हाम्ळे थंडीपासून सूटका मिळत असली तरीही थंड वा यांम्ळे नागरिकांना गारवा अन्भवता येतो आहे हवामान खात्याच्या विश्लेषणान्सार महाराष्ट्राच्या समुद्रात दक्षिणेला वादळी परिस्थिती उदभवली आहे याम्ळे राज्यासह विविध भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आजही सकाळपासून नागपूरात ढगाळ वातावरण पहायला मिळालं परंतू संध्याकाळ पर्यंत नागपूर किंवा नजीकच्या भागात पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त नाही दरम्यान वातावरणात गारवा कायम आहे वर्धा चंद्रपूर वाशिम आणि विदर्भाच्या अन्य ठिकाणी ढगाळ वातावर असल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळविलं आहे राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे यासाठी एक संशोधन केंद्र स्रु करण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत मृंबईत आयोजित महाबळेश्वर पर्यटन विकास बैठकीत ते बोलत होते उत्तम दर्जाचे स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करून त्याला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीनंही प्रयत्न व्हायला हवेत अशी सूचना यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली वन विभागाम्ळे रखडलेली विकास कामं वन विभाग आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने मार्गी लावावीत असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत वनालगत राहणाऱ्या गावकऱ्यांच्या निस्तार अधिकारांचं रक्षण व्हावं तसंच भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या वनालगत असलेल्या गावांमध्ये निस्तार रेषा आखण्यात यावी आणि हा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने तीन महिन्यात राबवावा असंही ते म्हणाले भंडारा गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन अनेक वर्षे झाले आहेत तरी सुद्धा भंडारा जिल्ह्याचे वन गोंदियाच्या ताब्यात आहे

कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतीय धर्म तत्वज्ञान आणि संस्कृती संकायाचे अधिष्ठाता मध्सूदन पेन्ना यांना आज तिरुपतीच्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाद्वारे मानद डी लिट् प्रदान करण्यात आली

या समारंभात विदयापीठाचे कुलाधिपती भारताचे मुख्य निवडणूक आय्क्त श्री

गोपालस्वामी यांच्या हस्ते प्रम्ख अतिथी पी एस नरसिंह वरिष्ठ अधिवक्ता सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली य तसेच क्लग्रू प्रा

मध्सूदन पेन्ना यांना संस्कृत क्षेत्रातील भरीव योगदानाबददल वाचस्पती अर्थात मानद डी

या दीक्षांत समारोहाला क्लग्रू प्रो श्रीनिवास वरखेडी हे राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य या नात्याने उपस्थित होते या गौरवाबददल क्लग्रू प्रा वरखेडी क्लसचिव प्रा विजयक्मार तसेच सर्व विश्वविद्यालयातील प्राध्यापक अधिकारी व कार्यालयीन सहका यांनी प्रा पेन्ना यांचे अभिनंदन केले

पेन्ना यांनी हा सन्मान आपल्या माता पिता आणि ग्रुजनांना समर्पित करीत असल्याचे सांगितले नागपूर महानगरपालिकेतर्फे सफाई कर्मचा यांच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी जीपीएस घड्याळ देण्यात आल्या आहेत मात्र आजच्या स्थितीत अनेक कर्मचा यांच्या घड्याळ बिघडल्या असल्याचे निदर्शनास आले आहे शहर स्वच्छतेमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी सर्व सफाई कर्मचा यांच्या घड्याळांची तपासणी करून बंद असलेल्या जीपीएस घड्याळ त्वरीत द्रूस्त करा असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले सफाई कर्मचा यांच्या जीपीएस घड्याळ संदर्भात महापौरांद्वारे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली आहे त्यावेळी ते बोलत होते महानगरपालिकेमधील काही कामगारांच्या कामात सुसूत्रता येण्यासाठी त्यांना जीपीएस घड्याळ देण्यात आले होते जीपीएस घड्याळाम्ळे कर्मचा याने कोणत्या ठिकाणी किती वेळ काम केले याची माहिती होते मात्र आजघडीला अनेक कर्मचा यांच्या घड्याळ नादरस्त असल्याचे दिसून येत आहे

एल राहल आणि रोहित शर्मानं चांगली कामगिरी करत धाव संख्येला आकार दिला

न्यूझीलंड तर्फे क्गलायन नं सर्वाधिक दोन गडी बाद केले न्यूझीलंडच्या संघानं खेळायला स्रूवात केली तेव्हा सलामीचा फलंदाज गप्टीलला बुमराह नं केवळ दोन धावात माघारी पाठवलं त्यानंतर सेफर्ट आणि टेलर यांनी अर्धशतकी खेळी केली परंत् अन्य फलंदाज चांगली कामगिरी करून शकले नाही भारतातर्फे बुमराहनं तीन ठाक्रनं दोन तर सैनी नं दोन गडी बाद केले जसप्रीत ब्मराहला सामनावीराचा मान मिळाला